नवी दिल्लीत भाजपच्या म्ख्यालयात याबद्दल भाजपचे सरचिटणीस डॉ अनिल जैन यांनी माहिती दिली भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा दिल्लीत या मोहिमेत सहभागी होतील गाझियाबाद इथं कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा लखनौ इथं राजनाथ सिंग नितीन गडकरीनागप्र इथं या मोहिमेत सहभागी होतील नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी विरोधक जाणिवपूर्वक गोंधळ आणि संभ्रम निर्माण करून हिंसेला चिथावणी देत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री पिय्ष गोयल यांनी केला आहे ते आज म्ंबईत बातमीदारांशी बोलत होते नागप्र इथं केंद्रीय मंत्री अन्राग ठाकूर यांनीही आज याविषयावर पत्रकार परिषद घेतली नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व देण्यासाठी आहे हिरावून घेण्यासाठी नाही असं ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केलं शेजारच्या देशांमध्ये धार्मिक छळ झालेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणारा हा कायदा आहे असं त्यांनी सांगितलं यंत्रणेनं शेतकऱ्यांना आप्लकीची वागणूक देऊन कर्जम्क्तीचा लाभ दयावा असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जम्क्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदवारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आधार प्रमाणिकरणासाठी इंटरनेटची आवश्यकता असून दर्गम भागात इंटरनेट सूविधा नाही अशा गावातल्या शेतकऱ्यांना नजिकच्या गावात नेऊन तिथल्या सरकारी केंद्रावर आधार प्रमाणिकरण आणि अन्य बाबी पूर्ण कराव्यात अशावेळी हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून शेतकऱ्यांची ने आण करण्यासाठी बसची व्यवस्था करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

सरसकट कर्ज माफी देण्याची घोषणाही फसवी आहे अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली धुळे जिल्ह्यातल्या नरडाणा आणि कसंबा या गावांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद प्रचार सभांमध्ये फडणवीस बोलत होते

धान खरेदी केंद्रावर आलेलं शेतकऱ्यांचं धान तात्काळ खरेदी करण्याची व्यवस्था करावी ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन धान उचलण्यात यावं आणि यासंदर्भात शेतकऱ्यांचा फायदा करणारी व्यवस्था निर्माण करावी अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिल्या आमगाव लाखनी इथं धान खरेदी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शेकापच्या योगिता पारधी यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाली पनवेलच्या योगिता पारधी यांची अध्यक्षपदी निवड झाली रायगड जिल्हा परिषदेत शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे त्यामुळे शिवसेनेनं अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला भाजपनं जळगांव जिल्हा परिषदेमधली आपली सता कायम राखली आहे जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडण्कीत भाजपाच्या रंजना प्रल्हाद पाटील हया विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी भाजपाचे लालचंद पाटील निवडून आले अत्यंत च्रशीच्या निवडण्कीत राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसच्या एका सदस्यानं भाजपाच्या बाजूनं मतदान केलं तर भाजपचा एक सदस्य गैरहजर राहीला

ही साहित्यज्योत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात जाऊन साहित्य संमेलनाची माहिती जिल्ह्यातल्या नागरिकांपर्यंत पोचवून संमेलनात सहभागी होण्याचं आवाहन करणार आहे अमरावती जिल्ह्यात शिवभोजन केंद्रासाठी सात जणांचे प्रस्ताव प्रवठा विभागाकडे आले आहेत शिवभोजन केंद्रात सरकारदवारे गरजूंना दहा रुपयांत भोजन देण्यात येणार आहे वर्दळीच्या ठिकाणी स्वतःच्या मालकीची जागा असलेल्या सात जणांनी प्रस्ताव दिले आहेत थोर समाजस्धारक आणि पहिल्या महिला अध्यापक क्रांतीज्योती सावित्रीबाई फ्ले यांची आज जयंती त्यानिमित सर्वत्र विविध कार्यक्रमांदवारे त्यांना आदरांजली वाहिली जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर सावित्रीमाईंना आदरांजली वाहिली आहे सावित्रीबाई फ्ले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं रायगडमधे आज जिल्हा प्रशासनाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाईंच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं वाशीम शहरात माळी कर्मचारी सेवा मंडळ माळी य्वा मंच अ

माळी महासंघ सावित्री महिला मंच इत्यादी संघटनाआणि कानडे इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त आयोजनातून भव्य मोटरसायकल रॅली काढली यवतमाळ जिल्ह्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य मुक रॅलीने काढण्यात आली स्त्री शिक्षणाची मृहर्तमेढ समाजात रोवणाऱ्या फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळावा तसेच म्लींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यासाठी आजवर अनेक आंदोलनं होऊनही शासनानं दखल घेतली नाही या विरोधात मुक बधीर शाळेतील दीव्यांग विदयार्थ्यांनी मुक संवेदना व्यक्त केल्या परभणीत या निमितान महिला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तर नांदेड अकोला जळगाव अहमदनगर लातूर इथं शालेय विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांदवारे सावित्रीबाईंना अभिवादन केलं

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करणाऱ्या सेवादलाच्या पूस्तिकेवर राज्यात बंदी घालावी अशी मागणी भाजपाचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्याकडे केली आहे

मुंबई गोवा महामार्गावर महाडनजिक वहर इथं मिनीबस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती महाड ग्रामीण पोलिसांनी दिली आज द्पारी हा अपघात झाला अपघातानंतर बराच वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती जखमींना महाडच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ब्लडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह मोठ्या प्रमाणावर गारांचा पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान होत आहे गव्हावर आणि तूर पिकावर रोगाचा प्रादर्भाव होत असून यासंदर्भात न्कसानग्रस्त भागाला भेटी देऊन त्या ठिकाणी प्रशासनानं सर्वेक्षण करावं अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे गेल्या दोन दिवसात वाशिम ताल्क्यातल्या जवळपास पाच गावात गारपीट झाली गारपीटीची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागानं देगाव वारा जहांगीर देप्ळ इथे जाऊन पाहणी केली मोहगव्हाण आणि उमरा इथंही गारपीट झाली

चंद्रपूर जिल्ह्यातही काल रात्री पहाटे दोन वाजल्यापासून चार तास मुसळधार पाऊस झाला

अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात इराणचा जनरल मारला गेल्याच्या पार्श्वभूमीवर ग्ंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे निर्देशांकात घट झाली असं मत बाजार विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे आज विदर्थात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला तसंच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली तर राज्यातल्या उर्वरित भागातलं किमान तापमान सरासरीच्या जवळ होतं